त्यांची आठवण जागवण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली कें वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदैव अटल स्मृतीस्थळावर जाऊन वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पाजंली वाहिली केंद्रीय मंत्री अमित शाह डॉ हर्षवर्धन धर्मेंद्र प्रधान आणि विर नेत्यांनीही अटलजींना आदरांजली अर्पण केली

महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी ही पोलखोल यात्रा काढण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

युरोपियन युनियनचे अधिकार डावलून सिरीयासाठी ही तेलाची तस्करी होत असल्याचा संशय होता परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भात लंडनमधल्या भारतीय उच्चायुकांसोबत चर्चा केल्याचं ट्विटरसंदेशात म्हटलं आहे भारतीय कर्मचाऱ्यांना मुक्त केल्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला आहे पेठण खिल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडून सुमारे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे मराठवाङ्यातल्या दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेलं हे पाणी पुढच्या सुमारे तीन ते चार दिवसांत परभणी जिल्ह्यातल्या ढालेगाव प्रकल्पापर्यंत पोहोचेल अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून चौदाशे घनफूट प्रतिसेकंद उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद तर जलविद्युत प्रकल्पातून सुमारे सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक सध्या मंदावली असून सध्या हे प्रमाण सुमारे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद एवढं आहे

छोटी सी बात रजनीगंधा पती पत्नी और वो या चित्रपटातून तसंच काव्यांजली कबूल है चंद्र नंदिनी कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या सलमान खान अभिनीत बॉडीगार्ड हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला गेल्या काही वर्षांपासून हृद्यविकार आणि फुफ्फुसांच्या आजारानं त्रस्त असलेल्या विद्या सिन्हा यांच्यावर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान काल रुग्णालयात त्यांचं निधन झालं